ते काल सातारा जिल्ह्यात कराड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलत होते कृत्रीम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत याच तंत्रज्ञानावर आधारित डिजीटल पध्दतीचा कीड नियंत्रणासाठी राज्याच्या सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

द्ष्काळ निवारण शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल असा अंदाज पीटीआयच्या वृत्तात वर्तवला आहे गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पांबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी विरोधी पक्ष करणार असल्याचं काँप्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे भाजप शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळातलं हे अखेरचं अधिवेशन असेल या अधिवेशनात अठरा तारखेला प्रवणी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे फेब्रवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चाही या अधिवेशनात होणार आहे

मेहता यांनी काल राज्यातले सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्याशी द्रद्रश्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली अकरावी प्रवेशासाठी काही नामांकित महाविद्यालयांमधील जागा वाढवता येऊ शकतील का याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं

ते काल लातूर इथं शिक्षक मेळाव्यात बोलत होते

हा या सर्वांवर अन्याय असल्याचं काळे म्हणाले

हा दर साडे सहा टक्क्यांवरुन चार टक्के केला जाणार आहे येत्या एक जुलैपासून हे नवीन दर लागू होतील या निर्णयाचा साडे तीन कोटीपेक्षा अधिक कर्मचारी अणि पावणे तेरा लाखाहून अधिक नियोक्त्यांना लाभ होणार आहे

सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच सुरू असलेला पाऊस न थांबल्यानं सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पावसामुळे रद्द झालेला हा चौथा सामना होता गुणतालिकेत न्युझीलंड सात गुणांसह पहिल्या तर पाच गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर आहे

हृदयासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झारखंडमधल्या रांची इथं योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील आंतरराष्ट्रीय योग दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यंदा नांदेडमध्ये होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात योगसत्राचं संचालन स्वामी रामदेव बाबा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या छाप्यात अनेक आक्षेपार्ह दस्तावेजांसह देशभरातल्या आरक्षित तिकिटांचा मोठा साठा जप्त केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

परळी तालुक्यातल्या पांगरी आणि घाटनांदर इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज या योजनेला सुरुवात होत आहे

शासनाच्यावतीनं यंदा अडीच लाख मेट्रीक टनहून अधिक रासायनिक खतांचं नियोजन करण्यात आलं आहे दरम्यान राज्य शासनाच्या क्रषी विभागानं बोगस बियाणं आणि खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली असल्याचं प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे